यानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त शिवरायांना आदरांजली वाहिली आहे साहस आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांची युद्धकला प्रशासकीय कौशल्य आणि महिलांप्रती असणारा सन्मान अनुकरणीय आहे त्यांचं कार्य प्रत्येक भारतीयाला निरंतर प्रेरणा देत राहील असं उपराष्ट्रपतींनी ट्विटरवरून म्हटलं आहे सत्य आणि न्यायासाठी लढलेले शिवाजी महाराज एक आदर्श शासक आणि सच्चे देशभक्त होते असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून आदरांजली वाहताना म्हटलं आहे राज्यभर शिवजयंतीचा उत्साह असून शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

पूलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सी आर पी एफच्या जवानांना देशातील जनता विविध माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत आहे

या मध्ये कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन शेतकरी आणि बचतगटाच्या वस्तू विक्रीचे स्टॉल शेतकरी प्रशिक्षण सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्र धान्य महोत्सव या सह लोककल्याणकारी शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे

साडेचार इजार पानांचं हे आरोपपत्र आहे यात फसवणूक झालेल्या साडेतीनशे गुंतवणूकदारांना मुख्य साक्षीदार करण्यात आलं आहे

विहिरीत खोदकाम करताना क्रेन तुटून अंगावर पडल्यानं दोन मजुरांचा काल मृत्यू झाला जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी इथं काल सायंकाळी ही दुर्घटना घडली मचिंद्र चौधरी नवनाथ चौधरी अशी मृतांची नावं आहेत या घटनेत गंभीर जखमी विष्णू शिनगारे यांच्यावर औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोलापूर तुळजापूर मार्गावरच्या शीळ घाटात एका मोटारीवर उसाच्या मळीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले काल संध्याकाळी हा अपघात झाला मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान अस्थिर होणार असल्यामुळे उद्या आणि परवा काही भागांत वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे जालना परभणी हिंगोली औरंगाबाद यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातल्या काही भागात वादळी पावसाची तसंच काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे